हंगामी सभापती डॉ विरेंद्र कुमार यांनी सभादांना शपथ दिली सर्वप्रथम प्रधानमंत्री आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि सभासदांचं स्वागत केलं त्यानंतर राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी डी

सदानद गोडा हरसिम्रन कौर बादल रवी शंकर प्रसार संतोष गंगवार यांच्यासह बिरांनी खासदरपदाची शपथ घेतली राज्यसभेचं सत्रं येत्या गुरुवापासून सुरु होणार आहे

लोकसभेवर सात वेळा निवडून आलेले मध्य प्रदेशच्या टिकमगडचे ज्येष्ठ खासदार डॉ विरेंद्र कुमार यांनी आज लोकसभेचे हंगामी सभापती म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी राष्ट्रपती भवनात डॉ

कुमार हे लोकसभेच्या पहिल्या बछ्कीचं अध्यक्ष पद भुषवतील आणि लोकसभेच्या नवनियुक्त खासदारांना पदाची शपथ देतील तसंच लोकसभेच्या सभापती निवडीचं कामकाजही पाहतील संसदेच्या अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष चर्चेत सहभागी होतील अशी अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली

संसदिय लोकशाहीमधे विरोधी पक्षाची भुमिका आणि सक्रिय विरोधी पक्ष महत्त्वाचे असल्याचं मोदी म्हणाले विरोधकांनी त्यांच्या संख्याबळाबाबत चिंता करण्याची गरज नाही संसदेच्या कामकाजात ते सक्रिय सहभाग नोंदवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली खासदारांचं स्वागत करताना प्रधानमंत्री म्हणाले की संदस्यांनी निष्पक्ष भावनेनं मुद्यांकडे पाहवं आणि देशाच्या हितासाठी काम करावं संसदेत महिला खासदारांची संख्या मोठी असल्याबद्दल मोदी यांनी आंनद व्यक्त केला जेव्हा संसदेचं कामकाज सुरळीत चालतं तेव्हा सरकार जनतेच्या असंख्य आकांक्षा पुर्ण करण्यास सक्षम असते असा आपला अनुभव सांगतो असं प्रधानमंत्री म्हणाले राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज राष्ट्रगीतानं सुरुवात झाली त्याआधी अधिवेशाच्या सुरुवातीलाच विधानभवन परिसरात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आणि कालच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आणि दुष्काळावर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम नवीन मंत्र्यांच्या परिचय करुन दिला तसंच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काल राजीनामा दिलेल्या सहा आमदारांचे राजीनामे स्वीकारले त्याशिवाय गिरीश बापट अनिट गोटे राधाकृष्ण विखे पाटील प्रतापराव चिखली उन्मेश पाटील हेमंत पाटील तसंच सय्यद मेतियाज जलील यांचे राजीनामेही स्वीकारले

पश्चिम बंगालमधले संपकरी डॉक्टर्स आज मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना भेटणार आहेत संपकरी डॉक्टरांनी राज्य सरकार नं ठरवलेल्या ठिकाणी मुख्यमंत्र्याना भेटण्याबाबत काल सहमती दर्शवली होती त्यानुसार कोलकाता ब्रिल्या राज्य सचिवालयाच्या बाजूच्या सभागृहात आज दुपारी तीन वाजता ही बर्क्क होणार आहे पश्चिम बंगाल मधल्या एन आर एस मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीनंतर गेला आठवडाभरापासून तिथले डॉक्टर्स संपावर आहेत आयएमए अर्थात भारतीय वद्यक्तीय महासंघाने पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे या संपात सुमारे साडे तीन लाख डॉक्टर्स सहभागी होतील असं आयएमएने म्हटलं आहे यामुळे देशभरातल्या आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे

राज्यातल्या शासकीय तसंच खाजगी रुग्णालयातले डॉक्टर्स यात सहभागी झाले आहेत

देवस्नान पौर्णिमेनिमित्त आज ओदिशातल्या पुरी क्षें भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या पवित्र स्नानाच्या पर्वणीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे आज सकाळी या तीनही मूर्ती रत्नवेदीहून बाहेर आणण्यात आल्या आणि त्यांची स्नान मंडपापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली आजच्या पौणिमेपासून एक महिना चालणा या रथयात्रेच्या उत्सवाला सुरुवात झाली

यासंबंधी आकाशवाणीशी बोलताना भारतीय हवामान विभागाच्या ज्येष्ठ वझिनिक के सती देवी यांनी सांगितलं

जम्मू काश्मीरमधल्या पुछ जिल्ह्यातल्या नियत्रण रेषेजवळ काल संध्याकाळी पाकिस्तानी सच्चानं केलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत यात एका लहान मुलीचा समावेश आहे पाकिस्तानी सद्यानं सर्वात प्रथम छोट्या हत्याराने गोळीबार सुरु केला सध्याकाळी साडे सात वाजल्यानंतर पुछ जिल्ह्यातील शहापूर भागात उखळी तोफांचा मारा सुरु केला भारतीय सस्यानं त्वरीत प्रतिउत्तर दिल्याचं संरक्षण मंत्राल्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं जम्मू अणि काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या अकिनगाम अच्छाबल परिसरात झालेल्या गोळीबारात एक अज्ञात दहशतवादी ठार झाला तर एका मेजरसह लष्कराचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली आज जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळविरोधी दिवस आहे वाळवंटीकरण थांबवण्यासाठी सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांबाबत जनतेमधे जागरुकता निर्माण व्हावी म्हणून हा दिवस दरवर्षी पाळला जातो आपण सर्व मिळून एकत्रितपणे भविष्य साकारुया अशी याची या वर्षींची संकल्पना आहे जमिनीचं वाळवंटीकरण होणं किंवा दुष्काळी पडणे या गोष्टीमुळे जगभरात अनेकांवर विशेषतः स्त्रिया आणि मुले यांच्यावर विपरीत परिणाम होत आहेत अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे महासचिव एल्टोनिओ गुटेरस् यांनी दिली

जमिनींचा दर्जा आणि सुपीकता टिकवून ठेवली पाहिजे तसंच जमिनीच्या पूर्ण क्षमतेच्या वापर केला पाहिजे अशा सुपीक जमिनीमुळे पर्यावरणाला लाभ होण्याबरोबरच आर्थिक फायदाही होऊ शकतो असं या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण तसंच वन आणि हवामानबद्दल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे बांग्लादेशातील भारताच्या उच्चयुक्त रिवा गांगुली दास यांनी आज चटोरामचा श्वे फेनी पुलाची पाहणी केली फेणी पूल मर्तीसेतू या नावनं ओळखला जात असून या पुलामुळे त्रिपूरा आणि बांग्लादेशतील चितगाव बंदर झोडलं जाणार आहे या पुलामुळे बांग्लादेश आणि उत्तर पूर्व राज्यातील अवजड यंत्र तसंच सामानाची वाहतूक सोपी होणार आहे या पुलामुळे बांग्लादेश आणि भारतातील व्यापार पर्यटन तसंच परस्पर संपर्क वाढवायला मदत होणार आहे

रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं

यापूर्वी सचिन तेंडूलकरच्या नावावर हा विक्रम होता